सर्वोत्कृष्ट प्रादेशिक वृत्त विभागासाठीचा पुरस्कार पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाला प्राप्त झाला असून तो वृत्त विभाग प्रमुख नीतीन केळकर यांनी स्वीकारला महिला कार्यक्रमांसाठी पुणे केंद्राच्याच तेजश्री कांबळे यांना तर कोल्हापूरच्या महिला अभियंता शुभा धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात आलं

कार्यक्रमाला प्रसार भारतीये अध्यक्ष डॉक्टर ए सूर्यप्रकाश मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती आणि अन्य मान्यवर उपस्थित होते

स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांनी या मुद्द्यांवर घोषणाबाजी करुन सार्वजनिक शांततेचा भंग करू नये अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केली आहे साने गुरुजी जयंती श्यामची आई पुस्तकातून घरा घरात पोचलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक साने गुरुजी यांची आज जयंती त्यानिमित पुण्याचे महापोर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली ख्रिसमस उद्या साजऱ्या होणाऱ्या प्रभूयेशूच्या जन्मसोहळ्यानिमित्त अर्थात ख्रिसमस निमित्त पुणे शहरातील विविध चर्चमध्ये आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे तसेच ख्रिसमस ट्री आणि आकाशदिव्यांनी चर्चेस सजली आहेत बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी ठिकठिकाणी सांता क्लॉज उभे आहेत

अहिल्यादेवी प्रशाला पुण्यातील अहिल्यादेवी प्रशालेनं आज आपल्या प्रशालेच्या ऐशीव्या वर्धापन दिनानिमित्त महाबेता अहिल्यादेवी हे महानाट्य सादर केलं गणेश कला क्रीडा मंच इथं सादर झालेल्या या महानाट्याला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते प्रशालेतील सर्व विद्यार्थीननी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीच या महानाट्यात भूमिका केल्या आहेत पुणे शहर पाणीपुरवठा पूणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना राष्ट्रवादी कॉप्रेस कॉंग्रेस आणि मनसेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले शहरातीलविविध जलकेंद्र दुरुस्तीघ्या कामासाठी शहराचा पाणीप्रवठा बंद केला जातो त्यामुळेनागरिक हैराण होतात आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होते नागरिकांना दूसऱ्यादिवशी पाणी जास्त दाबाने आणि सुरळीत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली

आय एन एस शिवाजी चे कमांडिंग ऑफिसर कोमोडोर रवनिश सेठ यांनी स्पर्धेला झेंडा दाखवला

पूरुष गटात नाईक नवीन हडा तर महिला गटात अश्वनी भट विजेते ठरले

भारताच्या दक्षिणेकडील भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल तर उर्वरीत भागात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल पुणेकरांना हे ग्रहण पाहता यावं याकरीता ज्योतिर्विद्या संस्था नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन यांनी व्यवस्था केली असल्याची माहिती आयुकातर्फे कळविण्यात आली आहे दहा वर्षांच्या कालावधीनंतरभारतीयांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळत आहे हवामान पूणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होत

उद्याही हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून अत्यल्प स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता असून कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर हा होता आजचा प्रणे वृत्तांत